मातृभूमीला मुक्त करण्यासाठी केलेल्या त्यांच्या बलिदानामुळे राष्ट्र त्यांच कायम ऋणी राहील असं ट्विट नायडू याने केलं आहे

राजगुरू या तिघांना जावडेकर यांनी अभिवादन केलं आहे या महान स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय चित्रपट विभाग आज दोन चित्रपट प्रदर्शित करणार आहे

ज्येष्ठ समाजवादी नेते स्वातंत्र्यसेनानी राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी लोहिया यांना अभिवादन केलं आहे लोहिया हे एक दूरदर्शी विचारवंत आणि प्रख्यात लेखक होते आणि त्यांच्या पुरोगामी विचारांसाठी ते नेहमीच लक्षात राहतील असं नायडू यांनी म्हटलं आहे

राम मनोहर लोहिया यांनी देशासाठी दिलेले योगदान देशवासियांना प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी ही माहिती दिली

या समितीचा कार्य काळ तीन वर्षांचा असेल ऑन टॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार बँकांसाठी परवाना देण्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं होतं

लेह एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेह आणि तामिळनाडू एकमेकांना जोडले गेले आहेत तमिळनाडू दक्षिणेत आणि लडाख उत्तरेत असूनही बौध्द विचारधारेचा समान धागा त्यांच्यात आहे लडाखमधल्या मठांच्या भिंतीवर तमिळनाडूतल्या कांचीप्रमच्या अनेक बौद्ध विद्वानांच्या मूर्ती स्क्रोल पेंटिंग आणि चित्रकला रेखाटलेल्या आढळतात असं लेहमधील डॉ सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे कांचीपुरम हे बौध्दविचारधारा शिकवणारं प्रमुख केंद्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार